फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमातर्गत हा गुन्हा दाखल केला असून याआधी पूणे पोलिसांनी लावलेलं देशद्रोहाचं कलम आणि गृन्हेगारी स्वरूपाचा कट रचण्यासह इतर तीन कलमं काढून टाकण्यात आली आहेत

लोकसभा नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्द्यांवरून काल संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार दर्शक ठरवावर चर्चा सुरू झाली भाजपा खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी या चर्चेला सुरुवात केली मात्र विरोधकांनी घोषणाबाजी करत सरकारवर टीका केली राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरवावर चर्चा सुरू झाली मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृह आधी दोनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं फोन टॅपिंग राजकीय विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गृप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त अमितेश कृमार यांची द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे

राज्यातल्या मागच्या भाजपा सरकारनं विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आल आहे

हिंगणघाट इथल्या नंदेरी चौकात ही घटना घडली या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल असून तिची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान महिला अत्याचारांबाबत शासन संवेदनशील असून हे प्रकरणाचा तपास द्रतगतीनं केला जाईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल सांगितलं महिला अत्याचारासंदर्भात आंध्र प्रदेशात लागू केलेल्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आपण स्वत जाणार असल्याचं ते म्हणाले

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या बालकांच्या पालकांना मार्गदर्शन करून कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी ग्रामबालविकास केंद्राची स्थापना केली आहे

त्यामुळे ही मुले कुपोषणातून बाहेर येतील असे महिला आणि बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यानी सांगितले आहे आकाशवाणी बातम्यासाठी रमेश कदम हिंगोली

यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय माहितीपट स्पर्धा गटात ब्राझिलच्या दिग्दर्शिका बार्बरा पाझ यांच्या बाबेन्को टेल मी व्हेन आय डाय या माहितीपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार पटकावला सर्वोत्कृष्ट लघ्पटाचा रौप्य शंख पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पावसाचा निबंध या मराठी लघुपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटाचा प्रस्कार जर्मनीच्या इजाबेला प्लूसिन्स्का यांच्या पोटेंट ऑफ सुझन आणि भारतीय दिग्दर्शक दिवाकर एस के यांच्या द फॉक्स ऑफ द पामग्रोव्ह यांना विभागून देण्यात आला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सांस्कृतिक मंत्री अमित देशमूख केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे अतिरिक्त सचिव अतुल कुमार तिवारी या कार्यक्रमाला उपस्थित होते

मातवंदना प्रधानमंत्री मातुवंदना योजनेंतर्गत आयोजित मातुवंदना सप्ताहाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते काल दिल्लीत या पुरस्काराचं विराण झालं पुण्यातल्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक डॉ अनिरुद्ध देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला

जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम घेण्यात आला त्याला नागरिकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला

आमदार हसन म्श्रीफ गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नागरिकांच्या प्रशाला उत्तरं दिली निसर्गोपचार नागरिकांना फिरत्या रूग्णालयाच्या माध्यमातून निसर्गोपचार देण्याचा उपक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीतर्फे राबवला जाणार आहे येत्या मार्च महिन्यापासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून वैद्यकीय शास्त्र प्रगत झालं तरीही नैसर्गिक उपचार पद्धतीची माहीती नागरिकांना नाही नैसर्गिक उपचार पद्धतीची माहिती नागरिकांना व्हावी याकरता राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान अर्थात एनआयएन तर्फे खेड्यापाड्यात मोबाईल नेचर क्युअर व्हॅन फिरविण्यात येणार आहे

या व्हॅनमध्ये नैसर्गिक उपचार पद्धतीची साधने असतील डॉक्टर नर्स योगा थेरपीस्ट मसाज थेरपीस्ट असतील अशी माहिती एनआयएनच्या संचालिका डॉ

सत्यलक्ष्मी यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे मध्य रेल्वे मेट्रो आणि मोनोरेल मुंबईत दाखल झाली तरी उपनगरी रेल्वे गाडीचं आणि मुंबईकरांचं नातं अजूनही तसच घट्ट आहे

मध्य रेल्वेच्या मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर उपनगरी रेल्वे सेवेचा वाढदिवस काल वर मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला

बँक अव्वल धळे महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतल्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संगणकीकृत करत शासनाला सादर करण्यामध्ये धुळे नंद्रबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात अव्वल ठरली आहे बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे काज उद्योग सिंधदर्ग काजू उद्योगाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली महाराष्ट्र काजू उत्पादन संघटनेची तिसावी राज्यस्तरीय वार्षिक सभा आणि कार्यशाळा सिंधुदर्ग जिल्ह्यात सावंतवाडीजवळ झाली त्यावेळी केसरकर बोलत होते निवडणक सांगली सांगलीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपा आणि काँप्रेस राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत

जखमींवर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपये मिळवून देण्याची घोषणा जिल्ह्याचे संपर्क मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल केली जालना जिल्ह्यात काल तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला

हवामान राज्यात थंडीचा जोर ओसरला असून आणखी दोन दिवस त्यात बदल होण्याचा संभव नाही